राजनाथ संरक्षण मंत्री राजनाथसिंह आपला तीन दिवसांचा रशिया दौरा आटोपून काल रात्री इराणची राजधानी तेहरान इथं पोहोचले तिथे ते त्यांच्या इराणच्या समपदस्थांशी संरक्षण क्षेत्रातील द्विपक्षीय संबधांबाबत चर्चा करणार आहेत तत्पूर्वी राजनाथ सिंह यांनी रशिया दौऱ्यादरम्यान रशिया चीन आणि मध्य आशियाई देशांच्या समपदस्थांशी द्विपक्षीय चर्चा केली राजनाथसिंह यांनी शुक्रवारी शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत बोलताना पर्शियन आखातात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त करून संबंधित भागातल्या देशांनी यावर परस्पर सामंजस्यानं तोडगा कढण्याची गरज व्यक्त केली होती अर्थ मंत्रालय केंद्र सरकारी सेवेतील पदं भरण्याबाबत कुठलीही बधनं अथवा बदी घालण्यात आली नसल्याचा खुलासा केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या वतीनं करण्यात आला आहे आर्थिक उपाययोजनांबाबतच्या खर्चाबाबत व्यय विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात फक्त विभागाअंतर्गत पदं निर्माण करण्याच्या अनुषंगानं असलेल्या खर्चाच्या तरतुदीचा उल्लेख आहे या पत्रकाचा पद भरतीशी काही संबंध नाही स्टाफ सिलेक्शन कमिशन रेल्वे भरती बोर्ड यांच्यामार्फत होणारी भरती सुरूट राहील असंही असंही अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

यासाठी चाचण्यांची संख्या अधिक वाढवणं मृत्यु दर कमी करण्यासाठी प्रभावी चिकित्सालयीन व्यवस्थापन आणि विविध स्तरांवर कार्यक्षम संनियंत्रणासोबत जीव वाचवण्याची खात्री करावी असा सल्ला या राज्यांना देण्यात आला आहे

विद्यार्थी याचिका महाराष्ट्रात मंगळवारपासून सुरू होत असलेल्या अंतिम वर्षाच्या प्रत्यक्ष उपस्थितीतील वैद्यकीय परीक्षेला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध वैद्यकीय शाखांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या नऊ विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती

मात्र याचिकाकर्त्यांनी आयत्या वेळेला न्यायालयात धाव घेतली असल्यानं आता त्याला स्थगिती देता येणार नाही असं सांगत न्यायमूर्ती ए ए सय्यद आणि न्यायमूर्ती एस पी तावडे यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळली

उत्तर प्रदेश आणि तेलंगण अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिले व्यवसाय करण्यातील सुलभतेच्या अनुशंगाने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं काल हे मानांकन जाहीर केलं दूरदृश्य माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात वित्त मंत्री निर्मला सीतारामन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि शहर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी उपस्थित होते याप्रसंगी बोलताना गोयल म्हणाले की सहकारी आणि स्पर्धात्मक वातावरणाला चालना देण्यासाठी केंद्र वचनबद्ध आहे

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग हे मानांकन देत असते

हिमाचल प्रदेश सरकारच्या या यशाबद्दल मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी समाधान व्यक्त केलं आहे

कुठल्याही अडथळ्यांशिवाय राज्यात उद्योग उभारणीला चालना दिली जात असल्याचंही त्यांनी यावेळी सागिंतलं या यशामुळे राज्यात मोठ्या प्रमाणांत औषधनिर्मितीला चालना देण्यावर आता भर देता येईल असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला

सुशांतसिंह अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी अंमली पदार्थाशी संबंधित चौकशीच्या अनुषंगानं अंमलीपदार्थ नियंत्रण विभाग अर्थात एनसीबीनं सुशांतसिंहच्या मदतनीसांपैकी दीपेश सावंत याला काल अटक केली आहे त्यामुळे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता सहा झाली आहे अटक होण्यापूर्वी सावंत याची काल सकाळपासून चौकशी करण्यात आल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं यापूर्वी सावंत याला सुशांतसिंहच्या मृत्यूप्रकरणी साक्षीदार समजण्यात आलं होतं असंही एनसीबीच्या अधिकाऱ्यानं सांगितलं

कराराला मुदतवाढ देण्यात आलेल्यांमध्ये एथलेटिक्स च्या हाय परफॉर्मन्स डायरेक्टरचाही समावेश आहे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र असलेल्या भारतीय खेळाडूंच्या प्रशिक्षणात खंड पडू नये त्यांना तयारीसाठी सातत्यानं प्रशिक्षण मिळत राहावं या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला असल्याचं क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितलं

भारताच्या सुमित नागल आणि दिविज शरण हे या स्पर्धेतून बाहेर गेल्यानं रोहन बोपन्ना हा एकमेव भारतीय खेळाडू आपली लढत देत आहे महिला एकेरी गटांत सेरेना विलिअम्सनं पुनरागमन केलं आहे

रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी सांगितलं की देशाच्या विविध भागातून येणारी मागणी आणि प्रतीक्षा याद्यांवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे गरज पडेल त्याप्रमाणे आणखी रेल्वेगाड्या सोडण्यात येतील असं ते म्हणाले राज्य सरकारांकडून परीक्षा आणि आणि इतर कामांसाठी विशेष विनंती आल्यानंतर आणखी रेल्वेगाड्या सोडल्या जातील असंही यादव म्हणाले काश्मिर माती परिक्षण काश्मिर खोऱ्यांत मातीपरिक्षणाला चालना देण्याच्या उद्देशानं केंद्रिय कृषी मंत्रालयाच्या वतीनं प्रयोगशाळा अद्ययावत करण्यासाठी चार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे काश्मिरचे कृषी संचालक अलताफ ऐजाझ अनद्राबी यांनी या विभागाची आढावा बैठक काल घेतली त्यानंतर ही माहिती देण्यात आली हवामान देशातआज राजधानी दिल्ली तसंच चेन्नईत हवामान ढगाळ राहील तसंच दोन्ही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबईत संध्याकाळच्या सुमारास किंवा रात्री मेघगर्जेनसह पाऊस पडेल असा अंदाज असून कोलकात्यातही पावसाच्या एक दोन सरी पडतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार